पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली

नागरिकांना पेयजल प्रवण्यापर्यंतच्या कामासाठी आकस्मिक खर्च भाववाढ आणि यंत्रसामुग्रीसह अंदाजे नऊ हजार पाचशे पंचाण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करणं प्रस्तावित असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं

राज्यपालांनी काश्मीरमध्ये प्लवामा इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली अप्ऱ्या पावसामुळे दष्काळाची झळ बसत असलेल्या भागाला वीजदेयक तसंच शैक्षणिक शुल्कात सवलत चारा छावणी टँकरद्वारे पेयजल पुरवठा इत्यादी योजनांचा राज्यपालांनी आढावा घेतला शेतकरी तसंच पशुपालकांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची राज्यपालांनी माहिती दिली राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेत नियमित कामकाज सुरू झालं विविध विधेयकं यावेळी सदनासमोर मांडण्यात आली सदनानं दिवंगत सदस्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली विधान परिषदेत प्लवामा इथं दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्मा सैनिकांना दोन्ही सदनात शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली दरम्यान विरोधकांनी काल सकाळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर उत्तरप्रदेशात गोळ्या झाडल्याप्रकरणी विरोधकांनी फलक झळकावत निषेध केला

रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये न्कत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते अनधिकृत क्रिअर पार्सल किंवा सामानाची वाहतूक करु नये असा इशाराही रावते यांनी खासगी बस वाहतूकदारांना दिला या प्रकरणी दोषी आढळल्यास परवाना निलंबनाची तसंच बस जप्तीची कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं

काल राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते महाराष्ट्राला पहिल्या राष्ट्रीय जल प्रस्कारासह विविध श्रेणींमधले नऊ प्रस्कार काल गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते जलसंधारण विषयक विविध कार्यक्रमांचं प्रभावी नियमन करणारं महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देशात सर्वोत्तम ठरलं आहे तर लातूर बीड अहमदनगर आणि वर्धा या जिल्ह्यांनी जलसंधारणाच्या विविध योजनांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे

केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता आणि संनियंत्रण समितीच्या काल झालेल्या त्रेचाळीसाव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या योजनेतून महाराष्ट्राला आतापर्यंत सात लाख तीस हजार दोनशे वीस घरं केंद्राकडून मंजूर झाली आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मृत्यूस सदाशिव गायके आणि नाना पाटील हेच जबाबदार आहेत अशी चिट्ठी लिहून ठेवली होती गायके यांनी वीस वर्षांपासून आपल्या विरुद्ध अनेक खोटे खटले दाखल करून त्रास दिल्याचा आणि आजही त्यांनी आपल्या विरूद्ध तक्रार दिल्याचा त्यांच्या या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत गायके आणि नाना पाटील यांच्या शिवाय आपल्या मृत्यूस कोणाही जबाबदार धरू नये असं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे या घटनेनंतर पोलिसांनी गायके आणि नाना पाटील यांना ताब्यात घेतलं आहे गेल्य अनेक वर्षांपासून पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आर्थिकदृष्ट्या डबघाईला गेलेली ही बँक काटकसर आणि अनावश्यक खर्चात कपात करत त्यांनी पुन्हा सुव्यवस्थेत आणली सुरेश पाटील यांच्या पार्थिवावर कन्नड तालुक्यात नागद इथं आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी आणि जिल्हा बँकेच्या म्ख्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे

या वर्षी पासून शंकर साहित्य दरबारही होत असून यात कथा कथन कविसंमेलन परिसंवाद चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत संगीत शंकर दरबारच्या धर्तीवर साहित्यिकांसाठी शंकर साहित्य दरबार महाराष्ट्राच्या पातळीवर घेण्याचा मनोदय आमदार डी

सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

औरंगाबाद इथं या निमित्तानं कीर्तन प्रवचनासह महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते वंचित बहजन आघाडी ही सत्ताधाऱ्यांची टीम बी असल्याच्या आरोपांचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला

या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे

जिंतूर परभणी तसंच जिंतूर औंढा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अराजकीय तसंच सामाजिक संघटनांनी तहसीलदारांना निवेदन सादर केलं सोनपेठ तालुक्यातल्या खराब रस्त्यांच्या दरुस्तीसाठी काल पत्रकारांनी परळी पाथरी रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केलं बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी बीड शहरात काल एका फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आणि बाल कल्याण विकास विभागानं काढलेल्या या फेरीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या

ज्या शिधापत्रिकाधारकांचं हे काम पूर्ण झालं नसेल किंवा पात्र शिधापत्रिका संगणक प्रणालीतून कमी झाल्या असतील त्यांनी आपल्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे परवापर्यंत जमा कराव्यात असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे